राष्ट्रपतींच संध्याकाळी मुंबई विमान तळावर आगमन झालं त्यांच्या हस्ते राजभवनातल्या भूमिगत संग्रहालयाचं तसंच राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्यासाठी राखीव अतिथी गृहाचं उद्धाटन होणार आहे त्याआधी त्यांनी आज सकाळी वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम इथं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमाला भेट दिली तसंच सेवाग्राम इथं महोत्सवानिमित आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रपतींनी देशाच्या विविध राज्यांसह महाराष्ट्रात आलेल्या प्रलंयकारी पूरामुळे मरण पावलेल्यांना श्रदधांजली वाहिली तसंच या संकटसमयी अतिशय कमी वेळात मदत आणि बचावकार्य केल्याबद्दल केंद्र आणि राज्यसरकारांच्या प्रयत्नांची वाखाणणी केली

यात्राप्रमुख आमदार स्जीत सिंह ठाकूर यांनी आज मुंबईत ही माहिती दिली

याच कारणामुळे पहिला टप्पाही मधेच थांबवावा लागला होता राज्यसरकारनं गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांचा लेखा जोखा या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री मांडत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भूतानचे प्रधानमंत्री लोटे त्शेरींग यांच्याशी थिम्पू इथं द्विपक्षीय चर्चा केली

रुपे कार्डच्या पहील्या टप्प्यालाही यावेळी सुरुवात करण्यात आली

दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल असलेले माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांना सध्या वेन्टीलेटवर ठेवलं आहे केंद्रीय मंत्री पिय्ष गोयल बिहारचे म्ख्यमंत्री नितिश कुमार काँग्रेस नेते अभिषेक मन् सिंघवी ज्योतिरादित्य शिंदे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रक़तीची विचारणा केली दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात आज संध्याकाळी पाचच्या सुमारास आग लागली

रुग्णालयाच्या प्रशिक्षण कक्षाजवळ ही आग लागली असल्याचं दिल्लीच्या अग्निशमन विभागानं सांगितल या घटनेत कोणीही जखमी झालं नसल्याचं वृत आहे सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे समाजमाध्यमं अभिव्यक्ती समृदध करण्यासाठी प्रक असल्याचं मत मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे ते आज मुंबईत पहिल्या मराठी सोशल मिडिया संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते माहिती आणि ज्ञानाचं विकेंद्रकरण करण्यात या माध्यमानं महत्वाची भूमिका बजावली आहे या माध्यमामुळे जगभरातले मराठी बांधव एका व्यासपीठावर आले आहेत त्यांची मराठीशी असलेली नाळ अधिक घट्ट झाली आहे असं तावडे म्हणाले येणाऱ्या काळात मराठी भाषा विभागामार्फत साहित्यिक आणि समाजमाध्यमांवर लिहिणाऱ्या साहित्यिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यांनी सांगितलं

नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी विक्रम भावे याचा जामिन अर्ज प्णे सत्र न्यायालयानं आज फेटाळला या हत्येप्रकरणी विक्रम भावे आणि वकिल संजीव प्नाळेकर या दोघांना सीबीआयनं अटक केली होती न्यायालयात दोन्ही पक्षाचा य्क्तीवाद झाल्यानंतर न्यायालयानं विक्रम भावे याचा जामिन अर्ज फेटाळून लावला राज्यातल्या प्रत्येक खासदारानं सांसद आदर्श गाव योजनेअंतर्गत एक एक प्रग्रस्त गाव दत्तक घ्यावं याबाबतचं निवेदन शिवेसना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना दिलं आहे याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी विनंतीही निवेदनात केली आहे यामुळे प्रग्रस्त गावातल्या नागरिकांना विद्यत प्रवठा पाणी प्रवठा रस्ते आदी पायाभूत स्विधा पूर्ववत होण्यासाठी मदत होईल असं शिंदे यांनी सांगितलं

प्रस्कार समितीनं आज दिल्लीत ही घोषणा केली

यात क्रिकेटपटू रविंद्र जडेजा आणि पूनम यादव धावपटू तेजिंदर पालसिंग त्र मोहम्मद अनास आणि स्वप्ना बर्मन फ्टबॉलपटू ग्रप्रित सिंग संधू हॉकीपटू चिंगलेनसना सिंग कंगूजाम आणि नेमबाज अंजूम म्दगिल यांचा समावेश आहे रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गावरचा खेडमधला जगब्डी नदीवरचा नवीन पूल आज वाहत्कीसाठी ख्ला झाला प्रशासकिय अधिका यांच्या उपस्थितीत खासदार सुनील तटकरे आमदार भास्कर जाधव संजय कदम नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी छोटया वाहनांसाठी हा पूल सुरु केला आहे जगब्डी नदीवरचा नवीन प्लाचा जोड रस्ता खचल्यानं वाहत्कीची समस्या निर्माण झाली होती गणेशोत्सव जवळ आल्यानं हा पूल सुरु करण्याची निकड जाणवत होती त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रशासनाला निवेदन देत आज हे पाऊल उचललं द्रदर्शनच्या डी डी न्यूज वाहिनीच्या प्रसिदध वृत्तनिवेदिका निलम शर्मा यांचं आज दिल्लीत निधन झालं

तेजस्वीनी बडीचर्चा यासारखे त्यांचे कार्यक्रम खूप गाजले केद्र सरकारच्या नारी शक्ती प्रस्कारासह अनेक प्रस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं द्रूस्तीच्या कारणास्तव उद्या म्ंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असेल

अकोला जिल्हा परिषदे अंतर्गत असलेल्या अकोला पंचायत समितीमधील घुसर बोरगाव मंजू भौरद निंभोरा आणि कापशी या पाच पशुवैदयकीय दवाखान्यांना आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे जिल्ह्यातला हा पहिलाच प्रयोग आहे

जिल्हा परिषदेचे मृख्य कार्यकारी अधिकारी आय्ष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे पश्वैद्यकीय अधीक्षक डॉ

यवतमाळ पोलिसांनी वाघाडी गावात छापा मारुन आज मोठा मद्यसाठा जप्त केला देवघराच्या खाली मदयाचा साठा करुन पाईपलाईनदवारे ग्राहकांना तो प्रवण्याची अनोखी शक्कल सचिन इंगळे या आरोपीनं लढवली होती याची बातमी मिळताच पोलिसांनी थेट कारवाई करत मद्याचा हा साठा जप्त केला मात्र आरोपी सचिन इंगळे फरार झाला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडयात त्रळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबईत आणि आसापासच्या परिसरात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे